आगामी विधानपरिषदेच्या दविवार्षिक निवडणकीसाठी भाजपा आणि विदर्भवादी पक्षांचे उमेदवार घोषित

एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा थकीत पगार आणि दिवाळीसाठीची अग्रिम रक्कम आजच देण्याची घोषणा

उपोषण

भंडारा जिल्ह्यातील पवनी इथल्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी व्यवस्थेची पाहणी केली आणि रूग्णांशी संवाद साधला कोविड कॉल सेंटरला भेट दिल्यानंतर पवनी येथील कोविड केअर सेंटर बाबत रूग्णांच्या तक्रारी कॉल सेंटरला प्राप्त झाल्या होत्या

नितीन गडकरी ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते काल नागपूर इथं जनता पक्षाच्या भारतीय शहर आणि जिल्ह्यात प्रत्येकी दहा हजार रोजगार उपलब्ध करून देऊ शक् काय यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत सेवा आणि विकासाचं राजकारण करून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं ग्रामीण भागातले लोक रोजगारासाठी शहराकडे येतात त्यांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध झाला तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं पदवीधर मतदारसंघ राज्यात होणाऱ्या आगामी विधानपरिषदेच्या दविवार्षिक निवडण्कीसाठी भारतीय जनता पक्षानं चार उमेदवारांची नावं आज जाहीर केली नागप्र पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्णे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे दरम्यान नागप्रमधून विदर्भवादी पक्ष आणि संघटनांच्यावतीनं नितीन रोंघे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांना विदर्भ राज्य आघाडी विदर्भ माझा पार्टी इ विदर्भवादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे

चंद्रशेखर बावनक्ळे लवकरच होत असलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडण्कीसाठी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि प्रदेश भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्यावर पक्षाने प्न्हा जबाबदारी सोपविली आहे पदवीधर मतदार संघाच्या निवडण्कीसाठी नागपूर विभाग निवडणूक प्रम्ख म्हणून बावनक्ळे यांची निय्क्ती करण्यात आली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ही निय्क्ती केली आहे पदवीधर निवडण्कीत बावनक्ळे यांच्या नेतृत्वात भाजपाला दणदणीत यश मिळेल असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या नियुक्तीपत्रात म्हटले आहे नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडण्कीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सातत्याने निवडून येत आहेत हा भाजपाचा बालेकिल्ला आहे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदार संघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आहे अनिल सोले या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत अर्णब गोस्वामी एयर पत्रकार अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका आज म्ंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून त्यांना सत्र न्यायालयात याचिका वर्ग करण्यास सांगण्यात आले आहे तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुहमंत्री अनिल देशम्ख यांच्याशी द्रध्वनीवरून चर्चा केली आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांची स्रक्षा आणि आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली अर्णब गोस्वामी यांच्या क्ट्ंबियांना त्यांना भेट् देण्याची तसंच त्यांच्याशी बोलण्याची अन्मती द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री देशम्ख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पदधतीवरून चिंता व्यक्त केली होती

एसटी कर्मचाऱ्यांनी निराश होऊन आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे तसंच आणखी एका महिन्याचा थकीत पगार दिवाळीपूर्वी देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे दरम्यान आज एका एसटी वाहकानं वेतन न मिळाल्याच्या कथित कारणाम्ळे आत्महत्या केल्याची घटना घडली कोरोना संकटाम्ळे सध्या राज्य कठीण परिस्थितीचा सामना करत असून अर्थव्यवस्था नाजूक आहे सरकार यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे त्याकरता महसूलवाढीच्या नव्या पर्यायांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर काळ जरी कठीण असला तरी आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यानी उचलू नये असे भावनिक आवाहन अनिल परब यांनी केले आहे

कोरोना प्रादर्भावाम्ळे आणि त्या अन्षंगाने झालेल्या टाळेबंदीम्ळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन पूर्ण होऊ शकले नाही विदयापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये हे बदल करण्यात आले आहेत कांदा नाशिक त्र्कस्तान आणि इजिप्तचा कांदा नाशिकमध्येही दाखल झाला असला तरी आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात एक हजार रुपयांनी कांद्याचे भाव वाढले आहेत

बोंडअळीचा प्राद्र्भाव वाशिम वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादक नाशिक धुळे अहमदनगर जळगांव बीड जालना लातूर उस्मानाबाद औरंगाबाद नांदेड हिंगोली परभणी अमरावती अकोला ब्लढाणा यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यातील कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे ह्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन बोंडअळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन मोहीम राबविण्याच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याला कृषी आयुक्तालयानं दिल्या आहेत

लोककला सादर करणाऱ्या कलाकारांना जगणं कठीण झालं आहे म्हणूनच शासनानं आगामी काळात उत्सवांमध्ये लोककला सादर करण्याची परवानगी द्यावी ह्या मागणीसाठी झाडीपट्टीतील भंडारा चंद्रप्र गडचिरोली गोंदिया इ लोककलाकारांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेम्दत उपोषण स्रू केलं आहे गेल्या अनेक वर्षापासून लोककलाकार जनजागृती बरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत मात्र आता इतर पर्याय न उरल्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे अशी भावना लोककलाकारांनी व्यक्त केली अपघात ब्लढाणा ब्लढाणा जिल्हयातील मलकाप्र मोताळा रोडवर काल मध्यरात्री राजूर घाटात एक धावता ट्रक अचानक पलटी झाला

इंडियन प्रिमियर लीग एयर इंडियन प्रिमियर लीग आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना उद्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघादरम्यान होणार आहे

विदर्भ मराठवाड्यातला काही भाग नाशिक जळगावसह कोकणात तापमानाचा पारा घसरत आहे रात्रीच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सरासरी पाच ते सात अंश सेल्सिअसनं घट झाली आहे काल राज्यात सर्वात कमी दहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं